नवीन कायद्यानुसार लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे लहान मुलांच्या अशलील चित्रफिती काढणाऱ्यांना पाच वर्ष सक्त सजा आणि दंडाची तरतूद देखील या दुरस्ती कायद्यात करण्यात आली आहे

अशा गुन्ह्यांसाठी एक हजार तेवीस जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री स्मृती जिाणी यांनी राज्यसभेत चर्चे दरम्यान दिली

लोकसभेमधे आज त्रिवार तलाक विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे

तोंडी पद्धतीनं झटपट त्रिवार तलाक देण्याची पद्धत अवैध ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे

या प्रकरणी सध्या अस्तिवात असलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल

व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून त्या या बैठकीला संबोधित करतील अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जीएसटी परिषदेची ही पहिलीच बैठक होत आहे वेर विषयांबरोबरच वीजेवर चालणाऱ्या मोटारींच्या करदरात कपात करणं सौरउर्जा प्रकल्प आणि लॉटरींवरील जीएसटीचं सुसूत्रीकरण या विषयावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

माय जिओव्ही एपच्या माध्यमातून लोक प्रधानमंत्र्यांना आपली मतं आणि विचार कळवू शकतात

लोकांची पत्र हा माझ्या ऊर्जेचा स्रोत आहे असं वक्तव्य गेल्या वेळच्या मन की बात कार्यक्रमा नंतर प्रधानमंत्र्यांनी केलं होतं दोषी व्यक्तीला दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा आजीवन कारावासात बदलताना दोषी व्यक्तींनं आयुष्याच्या अखेरीपर्यंत तुरुंगवासात रहावं अशी अट घालण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे तामिळनाडूमधल्या थिरुनेलवेली इल्या एका हत्या प्रकरणातल्या तिघा दोषी व्यक्तींचे दयेसाठीचे अर्ज स्वीकारत राष्ट्रपतींनी त्यांची फाशीची शिक्षा कमी करुन आजन्म कारावास अशी केली मात्र या दोषींना संपूर्ण आयुष्य तुरुंगात व्यतीत केलं पाहिजे अशी अट घातली त्याविरोधात या तिघांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयानं त्यांचं म्हणणं खोडून काढलं नेपाळमधील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे बिहार सरकारनं राज्यातील पूंख्रस्त भागांना अतिदक्षतेचा शिरा देण्यात आला आहे बागमती कमला बालन बूझी गडक आणि अधवारा या नद्याच्या उपनद्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे बिहारची पूरस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे त्यामुळं दरबंगा सीतामढी आणि मुजफ्फरपूर येथील काही भागात पाणी शिरलं आहे

पंजाब हरयाणा चंदीगढ दिल्ली पश्चिमी उत्तर प्रदेश कोकण गोवा पूर्व राजस्थान उत्तराखंड हिमाचल प्रदेश पश्विमी बंगालमधील गंगा नदीचा काही भाग िंग जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

मात्र पाकिस्तानातल्या आधीच्या सरकारांनी याबाबतीत अमेरिकी सरकारला कधीही सत्य सांगितलं नाही असं ते म्हणाले व्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांची गृहमंत्री पदावर नेमणूक केली आहे सध्या हे पद सांभाळत असलेले साजिद जावेद हे फिलीप हमंड यांच्याकडून चॅन्सेलर अर्थात वित्त मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतील जावेद हे प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत होते परंतु हुजूर पक्षाच्या खासदारांकडून पाठिंबा न मिळाल्यानं त्यांनी जॉन्सन यांना समर्थन दिलं जॉन्सन यांनी ब्रेग्झिट समर्थनवादी डॅमिनिक राब यांना परराष्ट्रमंत्री केलं आहे प्रीती पटेल या ब्रेग्झिटच्या कट्टर समर्थक असून थेरेसा मे यांच्या ब्रेग्झिट धोरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणित आणि पी व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

पुरुष दुहेरीतही भारताच्या सात्वीक साईराज चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर अहिर यांचं पक्षात स्वागत केलं युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिववंधन बांधलं पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू असं अहिर यांनी सांगितलं पक्षात फोडलेली माणसं नकोत तर मनानं जिंकलेली माणसं हवीत असं उद्दव ठाकरे म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँप्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपण शिवसेनेत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चार भूकपाच्या धक्क्यांमुळे स्थानिक जनतेत चिंतेचं वातावरण आहे

डहाणूमधील वसवलापाडा क्षें घर कोसळल्यामुळं एका महिलेचा मृत्यू झाला

गेल्या नोव्हेंबरपासून पालघर जिल्ह्यात सतत भूंकपाचे धक्के बसत आहेत दुंडलवाडी गाव या सर्व भूकंपाच्या धक्क्यांच केंद्रबिंदू आहे भितीच्या वातावरणामुळे स्थानिकांनी आपलं राहतं घर सोडून छावण्यांमधे आश्रय घेतला आहे अवैध कारवाया केल्याचा आरोप असणारे कार्यकर्ते गौतम नवलखा आणि त्यांच्याशी संबंधित नक्षलवादी गटाचा हिजबूल मुजाहिदीन तसंच कश्मीरी फुटीरतावादी नेत्याशी संपर्क होता असा दावा पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे